आकाशवाणीची सर्व केंद्र त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच संकेतस्थळ न्यूज ऑन ए आय आर या ऍप आणि दूरदर्शनवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण होणार आहे

ऑपरेशन विजय ही भारतीय लष्कराच्या शूर वीरांच्या पराक्रमाची आणि त्यागाची गाथा असल्याचं भारतीय लष्करानं या निमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

ग्राम विकास योजनां संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते काल द्रद्रष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते ग्रामीण भागात घरं रोजगार स्वयंरोजगार सुरक्षितता आणि रस्ते अशा विविध माध्यमातून तिथल्या लोकांच जीवन सुकर बनविण्याच केंद्र सरकारचं बहुआयामी धोरण असल्याच त्यांनी सांगितलं

राज्यपाल नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य आणि विधीमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातली शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसंच आराध्य व्यक्तींची नावं जोडून शपथ घेतात या संदर्भात सर्व संबंधितांसाठी निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वं किंवा आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना तशा आशयाचं पत्र त्यांनी पाठवलं आहे अशा प्रकारांमुळे शपथविधी प्रक्रियेचं गांभीर्य कमी होतं असं कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे

नाशिकमध्ये सुरू झालेल्या देशातल्या पहिल्या न्यायिक ई गव्हर्नंस केंद्राचं द्रदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते अपवादात्मक परिस्थितीत न्यायालयांचं काम डिजिटल माध्यमातून सूरू असलं तरी ते कायम राहणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं न्यायालयाचं कामकाज पूर्ववत सुरू होईल त्यासाठी आरोग्यविषयक तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिपंकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन खंबीर आहे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी संशयित रुग्णांचा शोध घेण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या शरद पवार कोविडच्या संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी केंद्र सरकारनं घोषित केलेल्या पॅकेजचे कोणतेही द्रष्य परिणाम दिसून आलेले नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबादमध्ये कोविड स्थितीचा आढावा घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते कोरोनाबाधितांच्या संख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता औरंगाबादमधील खाटांची संख्या वाढवण्याची सूचना पवार यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर एक टक्क्याहून खाली आणण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं दिलं असून त्यानुसार राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यानंतर औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ट्विटरवरून ही माहिती दिली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या त्याविषयीच्या प्रस्तावाला शासनानं मान्यता दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे

गेल्या दहा वर्षातली ही उच्चांकी कापूस खरेदी असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल सांगितलं

कापसाचं उत्पादनही विक्रमी झालं त्याम्ळे देशाअंतर्गत आणि राज्याअंतर्गत कापसाचे दर कमी होत गेले या परिस्थितीत शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येव् नये यासाठी सी सी आय आणि कापूस पणन महासंघानं ही कापूस खरेदी केली

लावणीचे काम हसत खेळत व्हावे याकरीता या पारंपरिक गीतांचा वापर करत या महिला आयुष्यातील सुख द्ःख व्यक्त करतात

स्क्रिप्ट चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भात लावणीचा हंगाम सुरू आहे

मात्र काही अपवाद वगळता शंभर टक्के लावणी महिलांच्या हातून होते या लावणीच्या वेळी महिला पारंपरिक लोकगीत भजन अभंग गातात

आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रपूर हून मंगेश बेले यांच्या सह रश्मी घासकडबी पूणे अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुणे जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या

पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रस्कार शाहीर नंदेश उमप यांना तसंच माता रमाई मातृशक्ती पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांना जाहीर करण्यात आला आहे पाच हजार रुपये सन्मानचिन्ह शाल श्रीफळ समता सप्तक आणि रमाबाईंची प्रतिमा असं या प्रस्कारांचं स्वरूप आहे

बीच शॅक्स हा पथदर्शी प्रकल्प असून तो यशस्वी झाला तर इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाईल

टोळी सिंधुद्ग कोकणात जाण्यासाठी मुंबईत बनावट पासेस तयार करून देणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेनं सिंधुर्दर्ग पोलिसांच्या मदतीने पकडलं असून या प्रकरणी सर्फराज हसन शेख याच्यासह अन्य तिघांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे मालवण पोलिसांच्या अटकेत असलेल्या सर्फराज याला न्यायालयान सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे निधन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते महादेव चौघ्ले यांचं काल मुंबईत खासगी रूग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं

त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते दरम्यान राज्यातल्या पाऊसमानात आजपासून काहीशी घट अपेक्षित असली तरी कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार